ठळक बातम्या देशभरातसर्वांनाकोविडलसमोफतदेणारअसल्याचीकेंद्रीयआरोग्यमंत्रीहर्षवर्धनयांची घोषणा कोविडलसीकरणासाठीआज पुणे नागपूर नंदुरबारआणिजालन्यासह देशभरात विविध ठिकाणी रंगीततालीम

तेआजनवीदिल्लीतकोविडलसीकरणाचाआढावाघेण्यासाठीविविधरुग्णालयांचादौराकरतानावार्ताहरांशीबोलतहोते

लसीकरणाबाबतआखूनदिलेल्यामार्गदर्शकसूचनांविषयीसरकारकोणत्याहीप्रकारेतडजोडकरणारनसल्याचंहर्षवर्धनयांनीसांगितलं लसदेण्यासाठीआतापर्यंतसुमारेदोनहजारजणांनाप्रशिक्षणदिलंअसूनसर्वराज्यतसंचकेंद्रशासितप्रदेशांमध्येलसीकरणासाठीमोठ्यासंख्येनंआ रोग्यकर्मचारीतैनातकेलेअसल्याचीमाहितीहर्षवर्धनयांनीदिलीआहे कोविडलसीकरणासाठीआजदेशभरातरंगीततालीमहोतआहे राज्यातयासाठीपुणे नागपूर नंदुरबारआणिजालनायाचारजिल्ह्यांचीनिवडकरण्यातआलीअसून नंदुरबारजिल्ह्यातहीरंगीततालीमपारपडली जिल्ह्यातजिल्हासामांन्यरुग्णालय नवापूरउपजिल्हारुग्णालयआणिआष्टेइथलंप्राथमिकआरोग्यकेंद्र यातीनठिकाणीआजलसीकरणाचीसरावचाचणीघेण्यातआली अतिशयशिस्तबद्धपणेनियमांचंपालनयावेळीकरण्यातआलं यावेळीनंदुरबारजिल्हारुग्णालयातस्टाफनर्सम्हणूनकामकरणाऱ्यारेशमाचाफेटकरयांच्यावरप्रथमसरावचाचणीचाप्रयोगकरण्यातआला जालनाजिल्ह्यातल्यातीनआरोग्यकेंद्रांमध्ये जालनाशहरातलंजिल्हारुग्णालय अंबडइथलंउपजिल्हारुग्णालय तसंचबदनापूरतालुक्यातल्याशेळगावप्राथमिकआरोग्यकेंद्रामध्येलसीकरणाचीरंगीततालीमघेतलीजातआहे

सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे अडीच लाख आहे

सध्या देशातला कोविड मृत्यूदर पावणे दोन टक्क्यावर आला आहे

रुग्णांचामृत्यूझालाआहे जळगावजिल्ह्यातकालपंचावन्नरुग्णयाआजारातूनबरेझालेजिल्ह्यात

रुग्णसेवेसाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्याला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्व असल्याचं प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन हिंगोलीतर्फे जिल्ह्यातल्या कोरोना योद्वा डॉक्टर आणि इतर संबंधितांचा सत्कार करताना ते बोलत होते वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्वांना अधिक पाठबळ दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं इंडियन मेडिकल असोसिएशन चे राज्याध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांनी आरोग्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं डॉ लोंढे यांनी आय एम ए च्या नूतन वास्तूचं लोकार्पण केलं बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे रायगड जिल्ह्यात पेण इथं एका बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याप्रकरणी आठवले यांनी काल पेणला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी यासाठी आपण गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं सिरमआणिभारतबायोटेकनंनिर्माणकेलेल्याकोरोनालसीच्याआपत्कालीनवापरासाठीकाहीअर्टीच्याआधारेपरवानगीदेण्याचानिर्णय राष्ट्रीयऔषधनियंत्रणमहासंचालनालयाच्यातज्ञसमितिनंघेतलाआहे

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबई महापालिकेनं तयारी पूर्ण केली आहे लसीकरण पाच टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे

नंद्रबारजिल्ह्याच्याशहादातालुक्यातल्यामध्यप्रदेशसीमावर्तीभागातआजद्पारीभूकंपाचेसौम्यधक्केजाणवले

प्रशासनानंयाबातमीलाद्जोरादिलाअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे संपूर्णराज्यातमाझीवसुंधरा अभियानाच्यापार्शवभूमीवरवने भूकंप प्रनर्वसनमंत्रीसंजयराठोडयांनीयवतमाळजिल्हाधिकारीकार्यालयातवृक्षारोपणकरूनउपस्थितांनापर्यावरणसंवर्धनासाठीहरीतशपथ दिली

माझीवसुंधरा मोहिमेंतर्गतमुख्यमंत्र्यांच्याहस्तोई प्लेझ चंअनावरणकरण्यातआलं

हीशिबीरंआणित्याअंतर्गतसर्वसेवापालघरजिल्हापरिषदेच्याआरोग्यविभागानंदिल्याआहेत